भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक महत्वाचे नेते निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यांच्या नऊ महिला उमेदवारांपैकी आठ जागा निवडून आल्या आहेत काँप्रेसला यावेळीही खातं उघडता आलं नाही काँग्रेसचे फक्त तीन उमेदवार वगळता ाजिरांना अनामतही वाचवता आली नाही

त्यांच्या बहुतांश उमेदवारांना पाच टक्क्यापेक्षा कमी मतं मिळाली दिल्लीतल्या जनतेनं विकासाला मत दिलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे या निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरुन त्यांना दिल्लीतल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत दिल्लीतल्या जनादेशाचा भाजपा आदर करत असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नङ्डा यांनी म्हटलं आहे तर पक्षाच्या पराभवाचा आढावा घेतला जाईल असं पक्षाचे नेते मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे तर दिल्लीतला जनादेश म्हणजे समाजात दुफळी निर्माण करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना दिलेली चपराक आहे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं आहे आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक सुरु होणार असल्याचं आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी सांगितलं या बैठकीत आपच्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाईल येत्या शुक्रवारी किंवा रविवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असं दुस या एका पक्षनेत्यानं सांगितलं दिल्लीत आपचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर काल रात्री उशिरा किशनगड इं अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देवदर्शन करुन त्यांच्या समर्थकांसह यादव घरी परतत असताना हा हल्ला झाला त्यात अशोक मान या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचं आपचे नेते संजय सिंग यांनी ट्विटरवर सांगितलं निर्भया प्रकरणातल्या दोषींना नव्यानं मृत्युदंडाचे आदेश द्यावेत अशी विनंती निर्भयाच्या कुटुंबियांनी आणि दिल्ली सरकारनं न्यायालयाला केली आहे अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी या संदर्भात सर्व दोर्षींना नोटिसा पाठवल्या असून आज यावर सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे हे सर्व आरोपी कायद्याची थट्टा करत असल्याचा आरोप निर्भयाच्या कुटुंबियांनी केला आहे या दोषींच्या फाशीची तारीख नव्यानं ठरवण्यासाठी संदंधित अधिका यांनी कनिष्ठ न्यायालयात जाण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर हा अर्ज दाखला झाला आहे या चारही दोषींच्या मृत्युदंडाला स्थगिती देणा या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत या संदर्भातही सर्वोच्च न्यायालयानं या दोषींना विचारणा केली आहे दरम्यान दयाअर्ज फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका या चार दोषींपैकी विनय शर्मा यानं काल सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं या सरकारच्या काळात वित्तीय शिस्त टिकवण्यात आली आणि महागाई आणि अन्न चलनफुगवट्याचा दर नियंत्रणात ठेवल्याची माहिती त्यांनी दिली

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक विद्वास निर्माण झाला आहे आणि सरकारनं अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत असं त्यांनी नमूद केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ यावर येत आहेत ते आज पुण्यात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत उद्या लोणावळा धिं आयएनएस शिवाजी या युद्धनौकेला ध्वज प्रदान करतील कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी केलेल्या तयारीचा काल आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सातत्यानं दक्ष राहावं आणि देखरेख सुरू ठेवावी अशी सूचना सुदान यांनी केली

संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम धेव्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा धिं ही घोषणा केली या शब्दाचा संदर्भ फक्त या विषाणूच्या गटाशी आहे कोरोना वायरस आणि डिसीज या तिन्ही शब्दांची आद्याक्षरं मिळून हे नाव तयार केलं आहे

संध्रम टाळण्यासाठी या आजाराला अधिकृत नाव देण्याची मागणी संशोधकांनी केली होती अफगाणिस्तानमध्ये काबूल श्व झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे या हल्ल्यात बळी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांविषयी भारतानं त्यांचे कुटुंबीय सरकार आणि अफगाणिस्तानच्या जनतेकडे दुःख व्यक्त केलं आहे दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र आलं पाहिजे आणि अशा गुन्हेगारांना आणि दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांना जबाबदार ठरवलं पाहिजे असं परराष्ट्रमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

गुप्तचर विभागानं दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली अशी माहिती अंतर्गत मंत्रालयानं दिली आहे आयसीसीच्या मदतीनं लढणाऱ्या बंडखोरांबरोबर गेली अनेक वर्ष सुरक्षादल लढत आहे

सकाळी सव्वा आठ वाजता हा सामना सुरु झाला आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करायचा निर्णय घेतला मात्र पहिला बळी झटपट मिळवून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला दबावाखाली ठेवलं आहे

पहिल्या तीन सामन्यात आलेल्या अपयशानंतर शनिवारी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला सात गडी राखून नमवलं हरमनप्रीत कौरच्या नेत्तृत्वाखाली भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे